देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि स्वयंपूर्ण सक्षम समृद्ध आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला ते काल एन सी

सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं शेजारच्या देशांमधल्या धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ संपवण्याच्या भाजपानं दिलेल्या आबासनाची पूर्तता करण्यासाठी आणि इतिहासात घडलेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी केंद्र सरकारनं हा कायदा आणला आहे असं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू कश्मीरची समस्या कायम होती आणि दहशतवादही फोफावला होता मात्र आता भारत एका युवा दृष्टीकोनासह आगेकूच करत आहे आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्जिकल स्ट्राईक आणि एयर स्ट्राईक सारख्या कारवाया केल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं ईशान्येकडच्या राज्यातल्या जनतेकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष केलं जात होतं मात्र आता आपल्या सरकारनं त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी पावलं उचलली आहेत असं ते म्हणाले लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे

युवकांनी हिंसाचार आणि इतर विध्वंसक शक्तींना पाठबळ देऊ नये असंही त्यांनी सांगितलं देशाच्या विकासासाठी शांतता सर्वाधिक महत्त्वाची आहे असं ते म्हणाले

देशाचा समृद्ध वारसा आणि परंपरा यांचं नेहमीच जतन करा असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना केलं युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करावा आणि गरिबी भेदभाव असमानता भ्रष्टाचार आणि भूक यांच्यापासून मुक्त अशा नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन नायडू यांनी केलं आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल असं भाजपानं म्हटलं आहे पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर नूमल मोमीन यांनी काल आकाशवाणीच्या टॉक शोमध्ये बोलताना बोडो कराराबाबत भूमिका मांडली या करारामुळे या भागात शांतता प्रस्थापित होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आर्थिक पॅकेज आणि पायाभूत सुविधांविषयक कलमांमुळे आसामची भरभराट होईल अशी अपेक्षा मोमीन यांनी व्यक्त केली पत्रकार सुशांत तालुकदार देखील या शोमध्ये सहभागी झाले होते बीटीसी भागांमध्ये राहणाऱ्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासावर सरकारनं भर दिला पाहिजे असं तालुकदार यांनी सांगितलं युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे नेते परेश बरुआ यांनी देखील शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं ते म्हणाले जेरुसलेम ही झाएलची अविभाज्य राजधानी राहील असं ठाम प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला त्याचवेळी झाएल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम आशियाई शांती योजनाही त्यांनी जाहीर केली आहे या भागातल्या शांतीसाठी उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे झाएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याबरोबर व्हाईट हाऊसमधे हा प्रस्ताव सादर करताना ट्रम्प म्हणाले की कोणत्याही आएली किंवा पॅलेस्टीनी नागरिकाला आपलं घर गमवाव लागणार नाही आपल्या दृष्टीनं जेरुसलेम ही झाएलची अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाची राजधानी राहील असं ते म्हणाले पूर्व जेरुसलेममधे पॅलेस्टाईनची राजधानी असेल असा प्रस्ताव त्यांनी मांडला तसंच क्वें अमेरिकी दूतावास सुरु करण्याची घोषणाही केली नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या योजनेचं स्वागत करत झिएलसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगितलं पॅलेस्टाईनचा कोणताही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हता योजना आधीच फुटली असून त्यावेळीच पॅलेस्टाईननं ती फेटाळली आहे घोषणेनंतर हमास या पॅलेस्टीनी उलामी चळवळीनं हा प्रस्ताव ताबडतोब फेटाळला ट्रम्प यांची शांती योजना उपयोगाची नसल्याचं पॅलिस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी म्हटलं आहे पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आणि तिच्याशी संबंध असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सात पदाधिकाऱ्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सकवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं आहे पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनच्या सात पदाधिकाऱ्यांना आज नवी दिल्ली इथं चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहायला सांगितलं असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांशी पीएफआयचे कथित आर्थिक संबंध असल्याचं आढळल्यावर ही कारवाई केल्याचं सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आहे

या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनला आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आधासन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम गॅब्रियस यांनी दिलं आहे भारतासह जगातले सर्व देश चीनच्या हुबेई प्रांतातून आपल्या नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तिथून परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याची गरज वाटत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वूहानमधे भारताचे अडीचशेपेक्षा जास्त नागरिक आहेत त्यात बहुतांश संशोधक विद्यार्थी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे काम करणारे आहेत या आजाराचा सर्वाधिक धोका चीनच्या सर्वात जवळच्या शेजारी देशांना असल्याचं अर्थतज्ञांचं तसंच पर्यटन उद्योगाशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे व्हिएतनाम सिंगापूर आणि फिलीपाईन्सलाही या विषाणूचा फटका बसण्याची भिती आहे कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे त्यासाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत संपर्क विभाग सुरु करण्यात आला असून तिथं या विषाणूसंदर्भातली सगळी माहिती उपलब्ध असणार आहे

नमुने तपासणीसाठी पुण्याची राष्ट्रीय विषाणू लागण तपास संस्था तत्परनतेनं कार्यरत असून अलप्पी बंगळुरु हैदराबाद आणि मुंबईत आणखी चार प्रयोगशाळा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सज्ज केल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले चीनमधे थैमान घालत असलेल्या नोवेल कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस विकसित करत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे याबाबत जागतिक आरोग्य प्राधिकरणाला चीननं सहकार्य करावं असं आवाहन अमेरिकेच्या सरकारनं केलं आहे या लसीची पहिली चाचणी घ्यायला तीन महिने लागतील आणि त्यानंतर आणखी तीन महिने हाती आलेल्या माहितीचं पृथक्करण करण्यासाठी लागतील त्यानंतरच दुसरी चाचणी घेता येणार आहे चीन आणि इतर देशांमध्ये नॉव्हेल कॉरोना विषाणूचा फल्ताव झाल्याच्या पार्बभूमीवर मेघालयमध्ये राज्य सरकार अतिशय दक्ष असून सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवलं आहे राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री ए एल हेक यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली गुवाहाटी आणि उमरोई इथल्या विमानतळ प्राधिकरणांनाही त्यांनी पत्र लिहून प्रवाशांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत

नवी दिल्लीतल्या विजय चौकात होणा या या ऐतिहासिक कार्यक्रमात यावर्षी भारतीय संगीत रचना सादर होणार आहेत लष्कर हवाईदल आणि नौदल तसंच केंद्रीय सशस्त्र पोलीस बल यांची बॅन्ड पथकं त्यांच्या चोवीस सांगितिक रचनांवर उपस्थितांना मंत्रमुग्ध करतील

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे